ते आज नवी दिल्लीत परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून देशातल्या आणि परदेशातल्या विद्यार्थी पालक आणि शिक्षकांशी संवाद साधत होते देशभरात दहावी आणि बारावी परीक्षा लवकरच सुरु होणार असून या पार्बंभूमीवर त्यांनी संवाद साधला परिक्षेच्या निकालाबाबत काळजी न करता आपलं आयुष्य समृद्ध करण्यासाठी ज्ञान मिळवण्यावर विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रीत करावं असा सल्ला त्यांनी दिला परिक्षेकडे आंनदी जीवनाचा उत्सव म्हणून पाहावं अशी सूचना त्यांनी केली शिक्षण हे केवळ परिक्षेपुरत मर्यादित राहू नये तर आयुष्यातल्या विविध आव्हानांचा सामना करण्याचं सामर्थ्य शिक्षणातून मिळावं असं ते म्हणाले परिक्षेत अपयश आल्यावर निराश होऊ नका आव्हांनाना समर्थपणे सामोरं जाणं हेच जीवन आहे असं ते म्हणाले आपल्या पालकांच म्हणणं लक्षपूर्वक ऐकण्याची सुचना त्यांनी विद्यार्थ्यांना केली पालकांनी आपल्या अपेक्षाचं ओझं मुलांवर न लादता त्यांना त्यांची आवड जोपासायला प्रोत्साहन द्यावं अशी सूचना त्यांनी पालकांना केली प्रत्येक मुलांमधे त्याची स्वतःची क्षमता आणि सामध्य असतं आणि ते जाणून घेणं महत्वाचं आहे असं ते म्हणाले पालकांनी मुलाच्या प्रगती पुस्तकाला समाजात मिरवण्यासाठी व्हिजीटींग कार्ड म्हणून वापरू नये असं त्यांनी सांगितलं आपल्या आवडीच्या क्षेत्राबाबत मुलांनी आपल्या पालकांना विधासात घ्यावं असं म्हणाले परिक्षा संबधीत तणावाला विद्यार्थ्यांनी बळी पडू नये असं आवाहन त्यांनी केलं तंत्रज्ञानाचा वापर आपल्या बुद्दीच्या विकासासाठ संशोधनासाठी करायला हवां असं ते म्हणाले समुपदेशानांबाबत संकोच बाळगू नका अशी सूचनाही त्यांनी केली ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचं आज सकाळी नवी दिल्ली क्वें दीर्घ आजारानं निधन झालं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

का पाटील यांचा पराभव केला होता

जनता पार्टीच्या सरकारमघे ते उद्योग मंत्री होते त्यावेळी गुंतवणूक नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल आयबीएम आणि कोका कोला या अमेरिकी कंपन्यांवर त्यांनी बंदी घातली होती व्ही पी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 त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे फर्नांडीस यांनी विविध पदांवरुन देशाची सेवा करतानाच साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचा आदर्श घालून दिला असं राष्ट्रपतींनी त्यांच्या शोकसंदेशात म्हटलं आहे जार्ज फर्नांडीस हे कामगार नेते राजकारणी संक्षम प्रशासक आणि श्रेष्ठ संसदपटू होतेच पण सर्वाच्यापलीकडे ते एक चांगला माणूस होते तळागळातल्या लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी कायम लढा दिला त्यांच्या विचाराचा आणि कृतीचा आपल्यावर खोल परिणाम झाल्या असल्याचं नायडू यांनी म्हटलं आहे तर भारताच्या राजकीय नेतृत्वाचा आदर्श फर्नांडीस यांनी घालून दिला असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे आपल्या राजकीय विचारसरणीपासून ते कधीही ढळले नाहीत असंही मोदी यांनी म्हटलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनीही फर्नांडीस यांना आदरांजली अर्पण केली आहे फर्नांडीस यांच्या निधनामुळे एका वादळी पर्वाचा अस्त झाला असून आपण स्वातंत्र्योत्तर काळातलं एक महत्तवाचं राजकीय व्यक्तीमत्त्व गमावलं आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे आसाम राज्यातल्या तीन स्वायत्त परिषदांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला ठाम पाठिंबा दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरंद्र मोदी यांनी तिथल्या जनतेचे आभार मानले आहेत राज्यातल्या नागरिकांसाठी समर्पित भावनेने कार्यरत असल्याबद्दल पक्षाच्या स्थानिक स्तरावरच्या एककाचंही प्रधानमंत्र्यांनी ट्वीटरवर कौतुक केलं आहे मध्य प्रदेशमध्ये उज्ज ॐ एका रस्ते अपघातात आपले प्राण गमावणाऱ्यांप्रती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे हा अपघात दुर्दैवी होता असं त्यांनी म्हटलं आहे काल रात्री झालेल्या या भीषण रस्ते अपघातात एकाच कुटुंबातल्या तीन बालकांसह बारा जण दगावले तर एक जण गंभीररित्या जखमी झाला

आपल्या कार्यक्रमांच्या अधिक प्रचार आणि प्रसारासाठी आकाशवाणी मुंबईने सोशल मिडियाच्या वापरावर भर द्यावा अशी सूचना प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेंपती यांनी केली त्यांनी आज आकाशवाणी मुंबई केंद्राला भेट दिली आणि कार्यक्रम विभागाचे अतिरिक्त महासंचालक नीरज अग्रवाल अभियांत्रिकी विभागाचे उपमहासंचालक सुधीर सोधीया यांच्यासह तिर अधिकाऱ्यांशी चर्चा केली आकाशवाणी मुंबईकडे उत्कृष्ट कार्यक्रमांचा खजिना आहे ते सर्व कार्यक्रम सोशल मिडिया मंचावरून श्रोत्यांसाठी उपलब्ध करून द्यावेत असं वेंपती यांनी यावेळी सांगितलं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 नवी दिल्लीत काल सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बर्फ्कीनंतर ते बातमीदारांशी बोलत होते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 नादारी आणि दिवाळखोर कायद्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातल्या बक्तिना चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिन्ही तिमाहित मिळून बुडित कर्जापक्षी एक लाख कोटी रूपये मूल्याच्या कर्जवसुलीसाठी मदत झाल्याचं त्यांनी सांगितलं

माउंट मौंगनूई क्विं आज झालेल्या दुस या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतीय महिला संघानं न्यूझीलंडवर आठ गडी राखून विजय मिळवला स्मृती मांनधना आणि मिताली राज यांच्या अभेद्य भागीदारीमुळे भारताला हा विजय साकार करता आला भारतानं नाणफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला

स्मृती मांनधना सामनावीर ठरली

तिसरा सामना येत्या शुक्रवारी होणार आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली के आयोजित चार दिवसीय कार्यक्रमाचा समारोप आज बीटिंग रीट्रिट कार्यक्रमानं होत आहे

केंद्रीय विद्यापीठ आणि महाविद्यालयामधले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी रजिस्ट्रार वित्त अधिकारी आणि परीक्षा नियंत्रकाच्या भत्यांमधे तसंच विशेष भत्त्यांमधे वाढ करण्याचे आदेश मनुष्यबळ विकास मंत्रालयानं दिले आहेत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 पाकिस्तानचं शिष्टमंडळ आज जम्मू आणि काश्मीरमधल्या पाकूल दुल जलविद्युत प्रकल्पाला भेट देणार आहे हे शिष्टमंडळ उद्या निम्न कलनई रेटल आणि बाग्लीहार जल उर्जा प्रकल्पांनाही भेट देणार असून त्यानंतर ते दिल्लीत दाखल होणार आहे

अमेरिकेत आलेल्या मोठ्या हीमवादळामुळे शिकागो शहरातल्या दोन विमानतळांवरची निर्धारित एक हजारपेक्षा जास्त उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत या हिमवादळामुळे सुमारे बारा राज्यांमधलं तापमान शून्य अंश सेल्सिअसच्या खाली घसरलं आहे